मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात पुकारलेलं आंदोलन आजही अनेक भागात सुरु आहे नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड इथं पुणे इंदूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आलं आहे जालना औरंगाबाद मार्गावर बदनापूर इथं चक्का जाम आंदोलन सुरु आहे यामार्गावर अनेक वाहनांवर दगडफेक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी एकही बस धावली नाही त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे दरम्यान कळमन्रीचे आमदार डॉ संतोष टारफे यांची चारचाकी गाडी काल रात्री हिंगोली इथं अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली आग वेळीच विझवण्यात आल्याने अनर्थ टळला मात्र कारचं मोठं नुकसान झालं बुलडाणा जिल्ह्यातही आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे काल ब्लडाणा नजिक वायझडी धरणामध्ये काही तरुणांनी पाण्यात उतरुन आंदोलन केलं पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर जामीनावर सुटका केली सिंधुदर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडं तोडून रस्त्यावर टाकण्यात आली आहेत जिल्ह्यात बस वाहतुकही पूर्ण बंद असून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे दरम्यान नवी मुंबईत काल प्रकारण्यात आलेल्या बंद दरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबईतली मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे काही भागात आजही तणावपूर्ण वातावरण असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मधल्या द्रास इथं युद्धस्मारका जवळ ते वार्ताहरांशी बोलत होते सैनिकांचं संघर्ष आणि योगदानाचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले जम्मू काश्मीर मधली परिस्थिती यावर्षी नियंत्रणात असून लष्कराचं कमीत कमी नुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना अभिवादन केलं आहे भारतीय जवानांनी शांतता भंग करणाऱ्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं तसंच त्यांनी देशाची सुरक्षा सुनिश्चित केली असं पंतप्रधानांनी ड्विटर संदेशात म्हटलं आहे

या महामार्गावर राजस्थानात अनेक ठिकाणी विमानं उतरू तसंच उड्डाण करू शकतील असं गडकरी यांनी सांगितलं

अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली

यात स्वच्छतेचं प्रमाण दर्जा या मानकांद्वारे जिल्ह्यांसह राज्यांचा गुणानुक्रम ठरणार आहे त्या नंतर येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी सर्वेक्षणात उत्तम ठरणाऱ्यांना सन्मानित केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

ते काल नवी दिल्ली इथं व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते या संदर्भात आपण ग्राहक व्यवहार मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे असं ते म्हणाले किरकोळ क्षेत्रात थेट परकीय ग्रंतवणुकीला परवानगी देताना सरकार लहान किरकोळ व्यापाऱ्यांच्या हिताचं रक्षण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली

इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना आयर्लंड बरोबर होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल चार संघांच्या ब गटात सध्या भारत तिसऱ्या स्थानावर आहे शनिवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतानं यजमान इंग्लंडला एक एक अशा बरोबरीत रोखलं होत